केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय रस्तविाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्रपती भवनात वार्षिक उद्यानोत्सवाचं उद्घाटन करतील

उत्कृष्ठ लेखन सामग्री तसंच अनेक नामांकित पुस्तकांच्या प्रकाशनात त्यांचा मोलाचा सहभाग होता राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट प्रकाशक म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं